प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहविभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता आणि ग्रहविभागाचा कार्यभार वळसे पाटील यांच्याकडे देण्याची विनंती केली होती वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याची विनंतीही राज्यपालांनी मान्य केल्याचं राजभवनाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली

या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला न्यायालयाच्या आदेशानंतर पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नसल्यानं राजीनामा देत असल्याचं देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा सगळा घटनाक्रम एका मोठ्या षडयंत्राकडे निर्देश करत असल्याचं सांगितलं दरम्यान विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं आहे मात्र देशमुख यांनी आरोप होताच राजीनामा द्यायला हवा होता असं ते म्हणाले देशमुख यांच्यावरचे आरोप आणि सचिन वाझे प्रकरणावर म्ख्यमंत्री मौन असल्याबद्दल फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं देशम्ख यांनी चौकशीला सामोरं जावं आणि निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा जबाबदारी सांभाळावी असं फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटलं होतं

सोमय्या यांनी काल औरंगाबाद शहरातल्या शासकीय रुग्णालयांची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते कोविड महामारीचा सामना करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका सोमय्या यांनी केली औरंगाबाद इथं कोविड बाधित रुग्णांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांची सोमय्या यांनी भेट घेतली आणि रुग्णांना होत असलेल्या गैरसोयींबाबत त्यांच्याकडे तक्रार केली

त्याच पत्रात लसीकरणासाठी पात्र वयोगट आणखी कमी करण्याची विनंती म्ख्यमंत्र्यांनी केली आहे घराबाहेर कामाला जाणाऱ्या तरुण वर्गाला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ग्रुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे

त्या संदर्भातला आदेश काल प्रसिद्ध करण्यात आला पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने सर्व प्रकारच्या कार्गो सेवा डेटा सेंटर क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स आयटी माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा फळविक्रेते यांचा देखील आता अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे खासगी आस्थापना आणि कार्यालयांना सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं लागेल

दहा एप्रिलपासून याची अमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल असं या आदेशात म्हटलं आहे

ते काल जालना इथं बोलत होते

हा अक्षम्य गुन्हा असून या दवाखान्यावर तातडीनं कारवाई करण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं

यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम उद्या सायंकाळी सात वाजता ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला जाणार आहे परीक्षेचा ताणतणाव घालवण्यासंदर्भात या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल असं पंतप्रधानांनी एका ट्विट मध्ये म्हटलं आहे

काल जालना इथं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते मास्क सॅनिटायजर आणि सामाजिक अंतराचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी यावेळी दिले शासकीय आणि खासगी रुग्णालयातल्या खाटांचं एककेंद्रीय पद्धतीने नियोजन करणं ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत प्रशासनाला त्यांनी यावेळी सूचना दिल्या

मात्र विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील तसंच इतर सणवार उत्सवही परंपरेन्सार साध्या पद्धतीनं साजरे करण्याचा निर्णयही मंदिर समितीनं घेतला आहे समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसंच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी याबाबत एक पत्र जारी केलं

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले या काळात भाविकांनी देवीचं ऑनलाईन दर्शन घ्यावं असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे

ही बाब गंभीर असून वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीनं नांदेड जिल्ह्यात आरोग्य पथक पाठवून उपाय योजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरताळे यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी पंतप्रधान कार्यालयास ईमेलद्वारे पाठवलं आहे

या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला

परभणी तालुक्यात जांब इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतल्यानंतर ते बोलत होते तुबाकले यांनी या केंद्रातल्या सुविधा आणि लसीकरणाबाबत माहिती घेतली

औरंगाबाद इथंही रात्री आठ वाजेनंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली

कोविड संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश कुलगुरु डॉ

औरंगाबाद जालना बीड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा होत आहेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसंच ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीनं परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली ऑफलाईन परीक्षा देणाऱ्यांसाठी त्यांच्या महाविद्यालयातच परीक्षा केंद्र असेल तर ऑनलाईन परीक्षा मोबाईल लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे देता येईल

ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक सिल्लोडचे अर्ज्न गाढे हे उपाध्यक्षपदी विजयी झाले उपाध्यक्षपदासाठी क्रष्णा पाटील डोणगावकर दिनेश परदेशी अर्ज्न गाढे जगन्नाथ काळे आप्पासाहेब पाटील हे पाच जण निवडणूक रिंगणात होते गाढे यांना तेरा तर डोणगावकर यांना सात मतं मिळाली

या रूग्णवाहिकेचं मान्यवरांच्या उपस्थितीत काल लोकार्पण करण्यात आलं

ही मुलगी यवतमाळहून औरंगाबाद शहरात मामाकडे राहण्यासाठी आली होती